पंतप्रधानांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन दिली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुद्यांबाबत माहिती

महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पाऊस पंतप्रधान राष्ट्रपती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना महत्त्वाच्या राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय मुद्यांबाबत माहिती दिली भेट संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गृहमंत्री अमित शाह आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यासह आज नवी दिल्लीत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओच्या सरदार पटेल रुग्णालयाला भेट दिली एक हजार खाटांचं हे सुसज्ज वातानुकूलित रुग्णालय डीआरडीओनं केवळ अकरा दिवसात उभारलं आहे रुग्णालयाचं संचालन संरक्षण दलाकडे देण्यात आलं आहे गल्वान खोऱ्यात झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेल्या जवानांची नावं या रुग्णालयातल्या विभागांना देण्यात येणार आहेत तर अतिदक्षता विभागाचं नामकरण कर्नल बी संतोष बाबू कक्ष असं करण्यात येणार आहे

बाधित झालेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे झालेल्या कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असून त्याखालोखाल दिल्ली आणि तमिळनाडू राज्यात सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे

आता इतर राज्यातल्या कोरोनाविषयक काही बातम्या थोडक्यात

वैद्यकीय पथकं घरोघरी जाऊन लोकांच्या प्रकृतीची माहिती घेत आहेत

उत्तर प्रदेशचा हा दर राष्ट्रीय पातळीवरील सरासरी दरापेक्षा बराच जास्त आहे गुजरात दोन महिन्यांपूर्वी कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या महानगरांमध्ये गुजरातमधील अहमदाबादचा मुख्यत्वे समावेश होता

ही परिस्थिती अटोक्यात आणण्यासाठी अहमदाबाद महानगरपालिकेनं बहुकलमी धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या उपायांचे आता चांगले परिणाम दिसू लागले आहेत

याशिवाय महापालिकेच्यावतीनं अन्य उपचार सुविधांबरोरच नागरिकांना सी आणि डी विटॅमिन्स आणि आयुर्वेदिक औषधंही पुरवली जात आहेत

कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी अधिक खाटा उपलब्ध होण्याकरता आता खासगी रुग्णालयंही पुढे आली आहेत

केरळ सरकारनं चाचण्यांची व्याप्ती वाढवली असून पुढील एक वर्षासाठी पूर्वपरवानगी शिवाय मिरवणूक मोर्चा मेळावा यांना बंदी घातली आहे सर्व सार्वजनिक ठिकाणी प्रवासात आणि कामाच्या ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे

मध्यप्रदेश कोरोनामुळे पर्यटन कमी झालं असताना मध्य प्रदेश सरकारनं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इंतजार आपका या नावानं मोहीम सुरु केली आहे महाकालेश्वर पंचमढी कान्हा बांधवगड यासारख्या ठिकाणी पर्यटक यावेत म्हणून समाजमाध्यमांवर आकर्षक टॅगलाईनसह या पर्यटन स्थळांची वैशिष्ट्य सांगितली जात आहेत या शिवाय पर्यटन मंत्रालयानं भोपाळ ग्वाल्हेर आणि जबलपूरमध्ये खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवण्यासाठी एक अॅप सुरु केलं आहे

याबाबत संघटनेचे प्रमुख प्रवीण खंडेलवाल यांनी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांना पत्र लिहील असून त्यात या दोन्ही चीनी कंपन्यानी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे सीबीएसई केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईनं फेसबुक बरोबर सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी एक निशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला आहे

शाळांनी शिक्षक आणि मुलांची नावं सुचवायची आहेत

प्रशिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे भारतीय लस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात तयार झालेली लस बाजारात येण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत भारत बायोटेक च्या कोव्हॅक्सीन आणि झायडस कॅडीला कंपनीची झाय कोव्ह डी ह्या लशींच्या मानवी चाचण्यांसाठी विज्ञान आणि तंत्रद्यान मंत्रालायानं मान्यता दिली आहे

अमरनाथ यात्रा अमरनाथ यात्रेबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीची बैठक आज जम्मू काश्मीरमध्ये पार पडली जम्मूचे मुख्य सचिव बी व्ही आर सुब्रमण्यम हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते अमरनाथ यात्रेच्या पूर्वतयारीसंबंधी त्यांनी आढावा घेतला

ह्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत त्यांनी विलगीकरणात रहायचे आहे यात्रेकरूंचे मुक्कामाचे तंबू आता विलगीकरण कक्ष म्हणून वापरले जाणार आहेत सामाजिक अंतराचे सर्व नियमही यात्रेकरूना लागू असतील पुरेशी औषधं तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मास्क पीपीई किट्स यांचा साठा केला जात आहे बालताल इथं दोन रुग्णालयं सज्ज केली जात आहेत एका दिवशी जास्तीत जास्त पाचशे यात्रेकरूंची तुकडी जम्मूहून सोडण्यात येईल तसंच बाबा अमरनाथच्या आरतीचं थेट प्रसारण दूरदर्शन वर करण्यात येणार आहे झारखंड झारखंडमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयानं श्रावणी मेळ्याला परवानगी नाकारली आहे मात्र झारखंड सरकारनं बाबा बैद्यनाथधाम इथल्या ज्योतिर्लिंगाचं ऑनलाइन दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे देवघर इथली आरतीचा लाभही नागरिकांना घरबसल्या घेता येणार आहे ओदिशा नक्षलवादी ओदिशाच्या कंधमाल जिल्ह्यात आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत किमान चार नक्षलवादी ठार झाले या नक्षलवाद्यांवर इनाम ठेवण्यात आले होते या घटनेनंतर सुरक्षा दलानं हा सर्व परिसर विंचरून काढण्यास सुरवात केली आहे ओदिशाचे मुख्य सचिव असित कुमार त्रिपाठी यांनी या कारवाईबद्दल सुरक्षा दलांचं अभिनंदन केलं आहे जम्म काश्मीर दहशतवादी जम्मू काश्मीरच्या कुलगाम भागात काल सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ठार मारले गेलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना कोरोनाची लागण झाली होती असं पोलिसांनी सांगितलं दरम्यान पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या ताफ्याजवळ झालेल्या एका बॉम्बस्फोटात एक जवान किरकोळ जखमी झाला पुलवामा गावातले शक्तीशाली बॉम्ब मात्र पोलीस आणि संरक्षण दलाच्या कारवाईत निकामी करण्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळली

ह्या संघटनेनं त्यांना पाठींबा द्यावा म्हणून मोहीम सुरु केली होती गरीब कल्याण रोजगार अभियान कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्या गावी परत गेलेल्या श्रमिकांना त्यांच्याच भागात रोजगार मिळावा म्हणून गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु केल आहे

कुशल आणि अकुशल कामागारांना यामुळे रोजगार मिळू शकेल

विज्ञान तंत्रज्ञान आणि नावोन्मेश धोरण ठरवण्याबाबत आज झालेल्या ऑनलाईन उच्चस्तरीय औद्यागिक बैठकीत ते बोलत होते भारतीय उद्योग संघटना आणि वैज्ञानिक धोरण मंचानं पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बैठकिच आयोजन केलं होतं

राजस्थान मध्य प्रदेश पंजाब गुजरात उत्तर प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड हरयाणा आणि बिहार या राज्यांमध्ये ह्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत मुंबई पाऊस महाराष्ट्रात मुंबई आणि परिसरात आज तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे

वरळीमध्ये उसळणाऱ्या भरतीच्या लाटांमुळे ठिकठीकाणी पाणी साठलं झाडं भिंती किंवा घरं पडल्याच्या काही घटनांची नोंद झाली या पावसामुळे पवई तलाव भरून वाहू लागला आहे

नवी मुंबईत काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसाचा जोर आज सकाळपासून काहीसा कमी झाला रत्नागिरी जिल्ह्यात आज पाऊस ओसरला असून वशिष्ठी आणि शीव या नद्यांचा पूर ओसरल्यानं चिपळूण शहराच्या काही भागांत भरलेलं पाणी ओसरलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं आज सकाळपासून विश्रांती घेतली आहे पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे दोन दिवसांपूर्वी जव्हार जवळच्या कालमंडवी धबधब्याजवळ सेल्फी काढताना पाच जण वाहून गेले अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी तलाव समुद्र किनारे धबधबे धरण आदी ठिकाणी जाण टाळावे असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे आसाम प्र आसाममधल्या पूरस्थितीत सुधारणा झाली आहे

पाच हजार नागरिक मदत केंद्रामध्ये आहेत